पाकिस्तानच्या सीमस्तात सुरक्षा स्थितीचा आढावा घष्वासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज सियाच्या लशिअरला भर्ष देणर

दशाच्या अनक्तभागात उष्णतद्वी लाट कमी होण्याचा हवामान विभागाचा अंदाज

सियार्वत लशिअर हक्किराकोरम क्षमतातलं जगातलं सर्वात उंचावरचं लष्करी क्षा आह जिथ खिवानांना कडाक्याची थंडी आणि जोरदार वा यांचा सामना करावा लागतो या भर्षीदरम्यान राजनाथ सिंह जवान आणि अधिका यांशी संवाद साधतील आणि त्यांच्या समस्या जाणून घरीील

या भागातून जाणा या भारतीय सांगित्रा जलद प्रतिसाद पथकावर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु कल्यामुळं ही चकमक झाली

जनतनवीन शैक्षणिक धोरण आधी नीट अभ्यासावं त्याचं विश्नापी करावं घाईगडबडीत कुठलाही निष्कर्ष काढू नयाओसं आवाहन उपराष्ट्रपती व्यंकैय्या नायडू यांनी जनत्ती कलि आहाती धोरणातील महत्त्वाच्या मुद्द्यांकडं सर्वच शैक्षणिक लाभार्थ्यांनी लक्ष दक्षगरजक्ष आहा दप्तरांचं आझं कमी करण्याबरोबरच खळीना प्राधान्य दक्षि वैज्ञानिक आणि निपक्षपाती दृष्टीकोण नैतिक मुल्य या सगळ्या गोष्टींचा शैक्षणिक धोरणांत अंतर्भाव असला पाहिज असंही तस्किणाल विशाखापट्टणम क्वे आयोजित दोन दिवसीय परिषदखा उद्वाटनपर भाषणात तक्रिलत होत

यात्रक्रि मार्ग आणि नोंदणी दिवस दाखवणार प्रिवानगी पत्र असल्याशिवाय कुणाही यात्रक्कूना ही यात्रा करता यप्तिर नाही

उत्तराखंडमधच्चामोली क्वें ढगफुटी होऊन एका गुराख्याचा मृत्यू झाला ढगफुटीमुळं अचानक आलखा पुरात चामोली आणि अल्मोडा जिल्ह्यातल्या काही गावांचं नुकसान झालं उत्तराखंडच्या तराई भागात आजही मध्यिर्जनस्क्रि पावसाची शक्यता आहा रुत्तर प्रदर्शित गोरखपूर आणि गोंडा जिल्ह्यातही हलका पाऊस झाल्यानं तापमान काहीसं कमी झालं

महिला एक्टींत अमरिक्ख्या स्लोन स्टीफन्सनं स्पर्धिया गार्बिन मुगुरुजाचा पराभव कला